नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या भव्य पुतळयाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक उपस्थित होते आत्मनिर्भर भारत ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे केवळ भौतिक वस्तू आणि पायाभूत सुविधांची उभारणी यापुरतीच ती मर्यादित नाही तर प्रत्येकाच्या विचार आणि संस्कारात आत्मनिर्भरता आली तरच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होईल असं पंतप्रधान यावेळी म्हणाले

कोविडमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारनं काल आत्मनिर्भर भारत योजनेचा तिसरा टप्पा जाहीर केला त्यावर त्यांनी ट्वीटर द्वारे प्रतिक्रिया दिली या पॅकेजमुळे रोजगार निर्मिती होईल कमकुवत क्षेत्रांना बळ मिळेल उत्पादनाला चालना मिळेल बांधकाम क्षेत्राला उर्जा मिळेल भांडवल उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही मदत होईल असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

यामुळे विकास रोजगार निर्यात या सर्वांनाच चालना मिळेल आणि जागतिक व्यापार साखळीत भारताला महत्त्वाचं स्थान मिळेल असं औद्योगिक संघटना फिक्कीनं म्हटलं आहे काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी जाहीर केलेल्या विविध उपाययोजनांवर संघटनेनं ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री या संघटनेनंही कालच्या अर्थविषयक निर्णयांचं स्वागत केलं आहे आयर्वेद मोदी पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातच्या जामनगर इथल्या आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्थेचं आणि राजस्थानच्या जयपूर इथल्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचं उद्घाटन करण्यात येणार आहे

यावर्षीच्या आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमात कोरोना संसर्ग व्यवस्थापनात आयुर्वेदाची भूमिका या विषयावर भर दिला जाणार आहे

गेले तीन वर्ष उत्तर प्रदेश सरकार दीपोत्सव साजरा करत आहे मात्र अयोध्येतील राममंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतरचा हा पहिलाच दीपोत्सव असल्यामुळे तो विशेष आहे

यंदा पहिल्यांदाच रामजन्मभूमी परिसरही दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रामजन्मभूमी परिसरात आरती होणार आहे कोरोना साथीमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही तरी जगभरातले रामभक्त आभासी माध्यमातून या सोहोळ्यात सहभागी होऊन राम दरबारात दिवा लावू शकतात

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत कोविडोत्तर काळात स्थलांतरित कामगार आणि ग्रामीण जनतेच्या सक्षमीकरणासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे बिहार एनडीए बैठक बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज होणार आहे यात राज्यातल्या सरकार स्थापनेबाबत चर्चा होणार आहे राज्यात जनतेनं एनडीएच्या बाजूनं कौल दिला आहे आणि आम्ही मिळून सरकार स्थापन करू असं काल मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सांगितलं तत्पूर्वी त्यांनी संयुक्त जनता दलाच्या आमदारांची बैठक घेतली हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम माझी यांनी पाठिंब्याचं पत्र नीतीश कुमार यांच्याकडे सुपूर्द केलं आहे विकासशील पार्टीचे अध्यक्ष मुकेश साहनी यांनीही काल नीतीश कुमार यांची भेट घेतली मणीपर मणीपूर विधानसभेतील चार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी काल झाला नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत राज्याच्या कृषीमंत्र्यांसह हे चार आमदार निवडून आले आहेत

चाचण्यांची संख्या वाढवल्यानं त्वरित विलगीकरण उपचार शक्य झाले असून आता चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचा दर आणि मृत्यू दरही हळूहळू कमी होत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

दोन्ही देशांमधले पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करत राहू असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अलीपूरदुआर जिल्ह्यात जायगाव परिसरात काल हल्ला करण्यात आला यात कालाचीनीचे आमदार विल्सन चंपामारी जखमी झाले आहेत तर दिलीप घोष यांच्या वाहनांचं नुकसान झालं आहे या घटनेनंतर घोष यांनी तृणमुल काँप्रेसवर कडाडून टीका केली आहे

क्रिकेट ऑस्ट्रेलियाबरोबरच्या बहुप्रतीक्षित क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे या दोन महिन्यांच्या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये वीस षटकांचे आणि मर्यादित षटकांचे प्रत्येकी तीन सामने आणि चार कसोटी सामने खेळले जाणार आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार